निर्णय

अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह शरद बोबडे धनंजय चंद्रचूड अशोक भूषण आणि एस

निर्मोही आखाडा आणि शिया वक्फ बोर्डाच्या वतीनं दाखल झालेल्या याचिका फेटाळल्याचं प्रथम न्यायालयानं सांगितलं संबंधित भूखंड सरकारी मालकीचा असून त्याबाबत हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी केलेल्या दाव्यांचा विचार आपण केला असल्याचं निर्णयात म्हटलं आहे न्यायालयानं मशीद पडण्याच्या कृतीचा देखील निषेध केला वाद्यस्त जागेवरच्या मशीदी खाली मंदिराचे अवशेष असल्याचं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं असून या जागेवर पूजा अर्चा करण्याचा हक्क हिंदू पक्षानं सिद्ध केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

रामलल्लाचं कायदेशीर अस्तित्त्व मान्य करुन न्यायालयानं रामलल्ला तर्फे दाखल याचिकेवरही विचार केला आहे रामचबुतरा सीता की रसोई या जागांचं अस्तित्त्वही न्यायालयानं मान्य केलं आहे मौर्यकालीन काही खांब मंदिराचे अवशेष असल्याचं मात्र न्यायालयानं अमान्य केलं अयोध्येबाबतच्या निकालाचं विविध राजकीय नेत्यांनी स्वागत केलं आहे

आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची जाबाबदारी घ्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज देशाला उद्देशून संबोधन केलं हा निर्णय घेताना न्यायालयानं सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतली त्यानंतरच सर्व सहमतीनं हा निकाल दिला यासाठी न्यायव्यवस्था अभिनंदनाला पात्र आहे सर्व देशानं हा निकाल स्वीकारला यातून विविधतेत एकतेचं मूल्य उजळून निघालं भारताची लोकशाही मजबत असल्याचं दर्शन साऱ्या जगाला घडलं असं प्रधानमंत्री म्हणाले आता भविष्याचा विचार करत नवभारत घडव्या सर्वांना सोबत घेऊन ध्येय गाठूया या नवभारतात कटुता आणि भय यांना स्थान नाही असंही मोदी यांनी स्पष्ट केलं अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी स्वागत केलं आहे सर्व जाती धर्मांच्या लोकांनी हा निर्णय स्वीकारून शांतता आणि ऐक्य कायम राखण्याबाबत कटीबद्ध रहावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे भारतीय संविधानानं आखून दिलेल्या निधर्मी मूल्यांचं सर्वानी जतन करावं असं काँप्रेस पक्षानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशक्मार यांनीही जनतेला शांततेचं आवाहन केलं आहें अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं न्याय मिळाल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे या निर्णयाकडे कोणीही जय पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नये देशवासियांनी संयमानं आनंद व्यक्त करावा असं ते म्हणाले सुन्नी केद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जाफर फारूखी यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं सांगितलं आहे अयोध्येतल्या वादग्रस्त जागेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं सर्वांनीच मोकळ्या मनानं स्वागत करून त्याचा आदर करायला हवा असं अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे देशातली एकात्मता सामाजिक सलोखा आणि बंधुभाव मजबूत करायची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे असं त्यांनी सांगितलं अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय म्हणजे राममंदिराच्या उभारणीच्या दिशेनं पडलेलं वैशिष्ट्यपूर्ण आणि निर्णायक पाऊल आहे अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेनं व्यक्त केली केंद्र सरकारनं अता भव्य मंदिर बांधण्यासाठी जलद पावलं उचलावीत असं परिषदेनं नवी दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व वृत्त वाहिन्या आणि केबल चालकांना आपल्या चर्चा आणि वादविवाद कार्यक्रमात वादग्रस्त विषयांवर चर्चा न करण्यासंदर्भात एक दिशादर्शक पत्रक जारी केलं आहे न्यायालयाचा अपमान करणारं आणि शांती भंग करणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाचं प्रसारण करू नये असंही या पत्रकात म्हटलं आहे

या चौकीच्या उद्घाटनानंतर भारतीय भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वारा क्रिं जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जत्थ्याला हिरवा झेंडा दाखवला या उद्घाटन समारंभानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत जनतेशी संवाद साधला ही चौकी देशाला अर्पण करताना आपल्याला द्प्पट आनंद होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं भारतीय भाविकांच्या श्रद्धेचा आदर केल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री मान खान यांचे आभार मानले कापणीनंतर उरलेल्या खुटांच्या जाळण्यामुळे होणा या प्रदूषणात लक्षणीय घट झाल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत प्रदूषणग्रस्त क्षेत्रातल्या अधिका यांच्या आढावा बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते

झारखंड राज्याचा आज वर्धापन दिवस संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला गेला या निमित्तानं पोलीस संचालन सांस्कृतिक कार्यक्रम मर्ष्कॉनच आयोजन संपूर्ण राज्यात केलं होतं मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी राज्याच्या राजधानीत सांस्कृतिक कार्यक्रमांचं उद्घाटन केलं

त्यांना सोमवारी न्यायालयानं हजर करणार असल्याचं पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे